या खिडकी मार्फत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वतीनं केंद्राकडून कर्ज काढण्यात येत आहे

प्ण्यात म्हाळूंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संक्लामध्ये खेलो इंडिया राज्य निप्णता केंद्राचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत असून महाराष्ट्रालाही क्रीडा क्षेत्रासाठी भरीव मदत करण्याचं आश्वासन रीजीजू यांनी दिलं

नवी दिल्लीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचं उद्घाटन करताना ते बोलत होते रस्तेबांधणी आणि सुरक्षा उपाययोजनांमध्ये सुधारणा अपघात प्रवण क्षेत्र ओळखणं आणि ती कमी करणं अशा उपायांची अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं गडकरी म्हणाले

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमा च्या कलम सात नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभांचे आयोजन करणे बंधनकारक आहे अशाप्रकारे ग्रामसभेचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्याची तरतूद आहे कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी सर्व प्रकारच्या सामाजिक राजकीय सभा आणि संमेलनांवर बंदी घालण्यात आली होती

यासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं

ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते पूणे आणि नागपूर या ठिकाणी बर्ड फ्ल्यू ची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा आहेत या प्रयोग शाळांना मान्यता द्यावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचं ते म्हणाले